ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं मुंबईत निधन पंतप्रधान कोविड बैठक कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि गांभिर्याने अवलंबावी असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच देशव्यापी लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती कोरोनाचा प्राद्भाव सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगड मध्ये केंद्रीय पथकं पाठवण्याची सूचना पंतप्रधानांनी केली या जागतिक संकटाला तोंड देताना व्यापक जनजागृतीवर भर द्या असं सांगतानाच कोरोनाविरुद्धच्या लढाईला लोकचळवळीचं स्वरूप यायला हवं यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं मोदी यांनी नमूद केलं

प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करताना त्या भागात आवश्यक उपाय योजना राबवताना त्या त्या भागातल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत घ्या असं आवाहन त्यांनी केलं सर्व राज्यांनी आरोग्य यंत्रणा बळकट कराव्यात रुग्णांना उपचारासाठी खाटांची उपलब्धता त्याचं योग्य नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावं गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून नियमांचं पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवा असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले या बैठकीला कॅबिनेट सचिव पंतप्रधानांचे प्रधान सचिव आरोग्य सचिव नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

त्यामुळे भारत वेगानं लसीकरण करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे

महाराष्ट्र निर्बंध दरम्यान महाराष्ट्रात वाढत्या कोरोना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं आज जाहीर केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं

सर्व मॉल्स रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

संसर्ग रोखण्यासाठी जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावं या संदर्भात आमचाही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा राहील असं विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं नव्या मानक कार्य प्रणाली बाबत लवकरंच जनतेचं प्रबोधन करावं तसंच वीज तोडणी थांबवावी आणि गरीब आणि मध्यम वर्ग तग धरू शकतील एवढी तरी मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली

या शिवाय सार्वजनिक कार्यक्रमांना केवळ दोनशे जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे

एक जवान अजूनही बेपत्ता आहे

या घटनेत हुतात्मा झालेल्या सुरक्षा जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे या सुरक्षा जवानांचं शौर्य राष्ट्र कधीही विसरणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं असून हुतात्म्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे देशातली शांतता बिघडवणाऱ्या शत्रूंविरूद्ध संघर्ष सुरूच राहील असा इशाराही शहा यांनी दिला आहे दरम्यान या घटनेनंतर आपले पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करून शहा दिल्लीत परतले त्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले

या बैठकीत गृह सचिव अजय भल्ला गुप्तचर विभागाचे अरविंद कुमार तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते

तर आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये तिसर्या टप्प्यातील प्रचार आज समाप्त झाला ऐक्या त्याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट तमिळनाडू केरळ या राज्यातील आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपला प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाहीरनाम्यातील दिलेली वचन पूर्ण करण्याची आक्षासनं तर विरोधकांवरचे आरोप प्रत्यारोप यांनी आजचा दिवस गाजला तमिळनाडूमध्ये भरारी पथकांनी अनेक ठिकाणी अवैध रक्कम भेटवस्तू तसंच सोने आदी जप्त केले आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर खटले दाखल करण्यात आले आहेत एक वृत्तपत्रात चार पानी जाहिरात देण्यावरून द्रमुक पक्षाचे नेते एम

स्टालिन यांनी निवडणूक हरण्याच्या भीतीपोटीच अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षान इतकी मोठी जाहिरात केली अशी टीका केली आहे केरळ मधेही आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण कोन्ग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी मुख्यमंत्री पिनरयी विजयन अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या आज प्रचार सभा झाल्या

पड्डचेरी केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला पोचला होता

मागील निवडणूक भाजपने स्वबळावर लढली होती मात्र या वेळी पक्षाने एन आर कोन्ग्रेस आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाशी युती केली आहे भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी तसंच दिग्गज नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा तिसर्या टप्प्यातील प्रचारही आज संपला सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आज प्रचार सभा घेतल्या सर्व प्रचारसभांमध्ये राज्याचा विकास युवकांना रोजगार आणि सुशासन या मुद्द्यांवर भर देण्यात आला

आसाममध्येही आज तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल तसंच राज्य मंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांच्या प्रचारदौऱ्यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला पूर्णविराम मिळाला

दरम्यान छत्तीसगडमध्ये आज झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्क्षभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील इतर सर्व सभा रद्द केल्या आणि ते दिल्लीला रवाना झाले आकाशवाणी बातम्यांसाठी

येशू ख्रिस्ताचं पुनरागमन म्हणून हा दिवस मोठ्या श्रद्देने साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैया नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इस्टर निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत निधन शशिकला ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज मुंबईत निधन झालं

शशिकला ओमप्रकाश सैगल असं त्यांचं पूर्ण नाव होतं तथापि त्या शशिकला या नावानेच प्रसिद्ध होत्या

सुजाता जगली बिमला अनुपमा वक्त खुबसुरत अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या

शांताराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होत तसंच आरती आणि गुमराह चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला होता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कोन्ग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक आणि प्रफुल पटेल यांनी शशिकला यांच्या निधनाबद्दल ट्विटर संदेशातून शोक व्यक्त केला आहे विकलांग बॅडमिंटन स्पर्धा द्बई इथं सुरु असलेल्या विकलांगांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगत सुकांत कदम आणि नितेश कुमार यांनी पुरुषांच्या एकेरी आणि दुहेरी गटात अंतिम सामन्यात धडक मारली आहे महिला गटात भारताच्या मानसी जोशी पलक कोहली आणि कृष्णा नागर यांनी देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे